लोकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात शारिरीक परिश्रम आणि खळीना प्राधान्य दप्यासाठी प्रोत्साहित करणं हा या मोहिमद्या उद्दध्या आहा आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना मोदी म्हणाला क्री जागतिक स्तरावर तिरंग्याला नवीन प्रतिष्ठा मिळवून दण्ण या युवा भारतीय खळीडूंचा अभिमान करण्याचा आजचा दिवस आहा बेहामिटन टर्मिस अध्यलटिक्स मुष्टीयुद्ध कुस्ती यासह विविध क्रीडा प्रकारांमधभ्रारतीय खळिडू दक्षीच्या अपक्षी आणि आकांक्षांना नवी धुमारी दक्षीआहक्ती असं तक् म्हणाल खिळीचा थेट संबंध तंदुरुस्तीशी असून तंदुरुस्ती हा क्खिळ शब्द नाही तर निरोगी आणि समृद्ध आयुष्यासाठी आवश्यक अट आहा असं ताम्हिणाला मेंदुरुस्ती हा भारतातील जीवनाचा अविभाज्य भाग राहिला असून काळाच्या ओघात लोक तंदुरुस्तीकडावुर्लक्ष करु लागल सारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांचं प्रमाण भारतात वाढत आह आपल्या जीवनशैलीतील छोट बदल हाआजार रोखू शकतात असं त्यांनी सांगितलं

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गुजरातमधल्या अहमदाबाद श्विं पर्यावरण स्नहीी निक्ट्रिक बसस्तिया पहिल्या ताफ्याला हिरवा झेंडा दाखवतील

या पथकानं मुख्य सचिवांसह विविध विभागांच्या अधिका यांशी चर्चा कल्वी

बादीत नाव नसललानागरिक या लवादाकडवाद मागू शकतात

चिदंबरम बळीचा बकरा झाल्याचा कांगावा करत आहस्त् असं ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं म्हटलं आह आप्रकरणी बक्रियदर्शीर आर्थिक दक्षिण घघाण अजूनही सुरूच आहा असं ईडीनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं

ईडीकडा अनक्त दशीकडून मिळवललाड्रिंक खाती तसंच मालमत्तांचा विशिष्ट तपशील आहप्तमात्र या स्थितीत चौकशी दरम्यान मिळवलप्ती ही संवद्धजशील माहिती ईडी उघड करू शकत नाही असं महाधिवक्ता तुषार महिता यांनी ईडीतर्फे सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं राष्ट्रीय तपास यंत्रणप्त कोईम्बतूर आणि तामिळनाडूमधल्या पाच ठिकाणी आज सकाळी पाच वाजल्यापासून शोध मोहीम सुरु कल्वी आह ज्ञाष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य पोलिस यांची पाच संयुक्त तपास गटांची स्थापना करुन वविविक्रिया ठिकाणी छापत्रिकल उक्कडम बिलालनगर या ठिकाणी हछापठिकण्यात आला औलंक्मधून काही दहशतवादी तामिळनाडूमध् आल्याची बातमी सुरक्षा यंत्रणछी मिळाली होती

श्रिल्या युवकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायला हवा असंही तश्किणालश खिल्या लोकांची संस्कृतिक भाषिक आणि धार्मिक ओळख अबाधित राहील अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्याचं त्यांनी स्पष्ट कलि जम्मू कश्मीरमध्यालवकरच निवडणूका घर्सन लोकशाही प्रस्थापित कली जाईल